पूर्व विदर्भातल्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौन्यावर आलेल्या केंद्रीय पथकानं जीवीत हानी होऊ नये यासाठी सर्व विभागांनी

प्रारंभी लोकसभेत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह अन्य दिवंगत सदस्यांना श्रद्वांजली वाहिल्यानंतर लोकसभेचं कामकाज तासाभरासाठी स्थगित करण्यात आलं

अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस वगळता उद्यापासून राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात होणार असून लोकसभेचं कामकाज संध्याकाळच्या सत्रात होणार आहे दरम्यान सरकार विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुदद्यांवर चर्चा करण्यास तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सांगितलं लोकसभेमध्ये अनेक विरोधकांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द केल्याबद्दल घोषणाबाजी सुरु केल्यावर ते बोलत होते सर्व संसद सदस्यांनी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं प्रश्रोत्तराचा तास रद्द करायला आणि शून्य प्रहराचा अवधी अर्ध्या तासावर आणायला बहुतेक सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मान्यता दिली आहे याचं स्मरण त्यांनी सदनातील सदस्यांना करून दिलं प्रारंभी प्रश्नोत्तराच्या तासाबद्दल काँप्रेसच्या अधिर रंजन चौधरी यांनी विरोध व्यक्त केला होता एम आय एम चे असदुद्दिन ओवेसी आणि काँग्रेसच्या मनीष तिवारी यांनीही प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याच्या निर्णयाला आपला विरोध असल्याचं सांगितलं होतं संपूर्ण देशानं कोरोना संकटाचा मुकाबला एकजूटीनं केला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज लोकसभेत सांगितलं देशातल्या कोरोना परिस्थिती बाबत त्यांनी आज सभागृहात सविस्तर निवेदन दिलं

तत्पूर्वी अधिवेशानाच्या पार्बभूमीवर आज सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाच्या प्रांगणात माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आपलं मनोगत व्यक्त केलं आपले जवान देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत या जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे असा संदेश संसदेच्या माध्यमातून दिला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही असं सांगून जोपर्यंत कोरोनावरची लस येत नाही तोपर्यंत नियमात चालढकल करून चालणार नाही असा सल्ला त्यांनी यावेळी दिला पूर्व विदर्भातल्या पूर्यस्त भागाचा तीन दिवस दौरा केल्यानंतर काल केंद्रीय पथकानं नागपूर इथं विभागीय कार्यालयात आढावा बर्ष्कि घेतली

नुकसानीचा प्रशासनानं प्राथमिक अंदाज सादर केला त्यानुसार केंद्रीय पथकाच्या दोन टीमनी या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता स्थानिक प्रशासनानं सादर केलेल्या अहवालाबद्दल पथकानं समाधान व्यक्त केले सध्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू असून पंचनाम्याची अंतिम आकडेवारी आल्यानंतर पुराच्या नेमक्या नुकसानाची माहिती पुढे येऊ शकेल तथापि कालच्या बळकीत मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसला असतानादेखील जीवीत हानी होणार नाही यासाठी सर्व विभागाने समन्वयाने केलेल्या सामूहिक प्रयत्नाबद्दल घेतलेल्या दक्षतेबद्दल या पथकाने समाधान व्यक्त केले अचानक आलेल्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे यासंदर्भात प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देत शेतकऱ्यांकडून माहिती पथकाने घेतली आहे प्रशासनाने सादर केलेला अहवाल आणि प्रत्यक्ष पाहणी यावरुन हे पथक आपला अहवाल केंद्राला सादर करणार आहे सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीला दिलेल्या अंतरिम स्थगितीनंतर मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात काल सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन केलं सोलापूर शहरातल्या शिवाजी चौक परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी आंदोलन केलं कोल्हापुरात मराठा समाजाच्या प्रतिनिधिनी महामार्गावरची वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला तसंच मुंबईला होणारी दूधाची वाहतूक थांबवण्याचाही इशारा दिला

पोषण आहार योजनेतल्या अन्नसाठ्याचा गृद्ध्विवहार केल्याप्रकरणी एका महिला अंगणवाडी निरक्षकाला पोलीसांनी अटक केली आहे

ती ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण इथं एकात्मिक विकास प्रकल्पात काम करत होती लाभार्थ्यांसाठीच्या पोषण आहार योजनेसाठीच्या सुक्या अन्नसाठ्याची अवध्ववाहतूक करत असताना तिला अटक करण्यात आली या महिला कर्मचाऱ्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे पुण्यातल्या सिंबॉयसीस द्रशिक्षण केंद्रात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला गुणपत्रिकेत फेरफार केल्याप्रकरणी पुणे पोलीसांच्या सायबर विभागानं काल अटक केली

संस्थेच्या अंतर्गत पडताळणीनंतर ही बाब उघडकीला आली अशी माहिती पुणे पोलीसांच्या सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

देशातल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुमारे साडे अड्डेचाळीस लाखाच्या उंबरठ्यावर पोचली आहे

या मृतांमध्ये तीन रुग्ण परभणी जिल्ह्यातले तर दोन रुग्ण हिंगोली जिल्ह्यातले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्य सरकार कोरोनाबाधत रुग्णांना दीड लाख रुपयांची नुकसानभरपाई देत असल्याबाबतचे सर्व संदेश या अफवा असून त्यात कोणतंही तथ्य नाही असं जालनाचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी स्पष्ट केलं आहे शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार केले जात आहेत अशी माहितीही त्यांनी दिली दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्राद्भावामुळे जिल्ह्यात पुन्हा कठोर संचारबंदी लावली जाणार असल्याचं वृत्तही पूर्णतः खोटं असल्याचंही बिनवडे यांनी स्पष्ट केलं आहे जालनाचे आमदार आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आली असून ते मुंबईतल्य ब्रीट क्रॅंडी रुग्णालयात उपचार घेत असल्याचं त्यांनी आपल्या ट्वि्ट संदेशात म्हटलं आहे

एका छोट्या अपघातानंतर ते घरीच राहून उपचार घेत होते त्यानंतर आज सकाळी ते आपल्या स्नानगृहात कोसळले त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं असून त्यांची कोरोना चाचणीही पॉझीटिव्ह आली आहे राज्यातल्या बहुतांश भागात गेल्या चोवीस तासांपासून पावसानं हजेरी लावली आहे मात्र मुंबईसह उपनगरात आज पावसानं विश्रांती घेतली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून दक्षिण वाऱ्यामुळं समुद्र खवळलेला असून मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका देवगड बंदरात दाखल होत आहेत समुद्रातल्या पाण्याचा प्रवाह हा दक्षिण उत्तर जोराने वाहत आहे त्यामुळे नौका मार्गक्रमण करताना अवघड होत त्याचबरोबर परजिल्ह्यातल्या आणि परराज्यातल्या नौकासुद्वा देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत इथला मासेमारी व्यवसाय ठप्प झाला असल्याचंही स्थानिक मच्छीमार नेते भाई खोबरेकर यांनी सांगितलं दरम्यान उद्यापर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचना मत्सव्यवसाय विभागानं दिली आहे पालघर जिल्ह्यातल्या काही भागात पावसाची रिपरिप सुरु आहे तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे

बुलढाणा आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसांनी आज पहाटेपासून विश्रांती घेतली आहे नांदेड जिल्ह्यातल्या बहुतांश ठिकाणी काल मुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला जालना शहरातसह जिल्ह्यातल्या अनेक भागात रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरु आहे भंडारा गोदींया गडचिरोली जिल्ह्यात मात्र आज पावसानं विश्रांती घेतली आहे औरंगाबाद इथले ज्येष्ठ पत्रकार राहूल डोलारे यांचा आज मृत्यू झाला

कोविड संसर्ग झाल्यानं त्यांच्यावर औरंगाबाद इथल्या शासकीय वद्यक्रीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते

अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत काल आणखी सहा जणांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तलावात बुड्रन या दोघांचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आज देशभरात हिंदी दिवस अर्थात राजभाषा दिन साजरा होत आहे